विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूनं शैक्षणिक कामगिरी आढावा आणि ज्ञान विश्लेषण यासाठी राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र अर्थात परखची स्थापना करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले नई राष्ट्रीय शिक्षा नीति भी नये भारत की नई उम्मीदों की नई आवश्यकताओं की पूर्ति का एक सशक्त माध्यम है इसके पीछे पिछले चार पांच वर्षों की कड़ी मेहनत है हर क्षेत्र हर विद्या हर भाषा के लोगों ने इस पर दिन रात काम किया है लेकिन ये काम अभी पूरा नहीं ह्आ है एक प्रकार से कहें तो यह काम की असली शुरूआत ह्ई है अब हमें राष्ट्रीय शिक्षा नीति को उतने की प्रभावी तरीके से लागू करना है और ये काम हम सब मिलकर करेंगे मूल्यांकन प्रणाली में संपूर्ण सुधार के लिए एक नये राष्ट्रीय मूल्यांकन केन्द्र परख की स्थापना भी की जाएगी राष्ट्रीय शिक्षा नीति के आने के बाद से भी ये भी चर्चा काफी तेज है कि बच्चों को पढ़ाने की भाषा क्या होगी इसमें क्या बदलाव किया जा रहा है यहां हमें एक ही वैज्ञानिक बात समझने की जरूरत है कि भाषा शिक्षा का माध्यम है भाषा ही सारी शिक्षा नहीं है भारत चीन बैठक परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वँग यी यांच्यात काल द्विपक्षीय बैठक झाली यावेळी झालेल्या चर्चेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या स्थितीबाबत पाच मुद्द्यांवर भारत आणि चीनमध्ये सहमती झाली तसंच दोन्ही देशांमधल्या सीमेवरील सैन्यानं संवाद सुरू ठेवावा एलएसीवरील तणाव कमी करावा लवकर सैन्य मागं घ्यावं यावरही दोन्ही मंत्र्यांचं एकमत झालं

लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं आणि डिजिटल अर्थव्यवस्था यासाठी स्टार्टअप्स नवनवीन कल्पना घेऊन पुढे येत आहेत असं गोयल यांनी सांगितल रस्ते वाहतूक जल वाहतूक जहाज बांधणी आणि रेल्वेसह मालवाहतूकीच्या सर्व क्षेत्रांसाठी स्टार्ट अप्स उत्कृष्ट काम करत आहेत

या क्रमवारीत व्यवसाय सुलभता उत्पादन वाढ आणि तंत्रज्ञानाचा वापर या निकषावर गुजरात आणि अंदमान निकोबार बेट पहिल्या स्थानावर आहेत तर उद्योगातील आर्थिक बाबींमधील नवकल्पना या निकषांवर कर्नाटक आणि केरळ अग्रेसर ठरले आहेत जितेंद्र सिंग निवृत्ती वेतनधारकांसाठी जिवीत प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारनं एक महिना वाढवली असल्याचं कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज सांगितलं

या वाढीव मुदतीत निवृत्तीवेतन मिळण्यात खंड पडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

गेल्या दोन महिन्यांमध्ये दररोज होणाऱ्या चाचण्यांच्या संख्येत तिपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे ऑक्सीजन वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सीजनच्या दोन राज्यांमधल्या वाहतूकीवर कोणतीही बंधनं असणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असं आवाहन केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे काही राज्यं वेगवेगळ्या कायद्यांतर्गत ऑक्सीजनच्या मुक्त वाहतूकीला खीळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आलं आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे ही राज्यं ऑक्सीजन उत्पादकांना आणि पुरवठादारांना केवळ आपल्या राज्यातल्याच रुग्णालयांना तो पुरवण्याचं बंधन घालत आहेत त्यामुळे यासंदर्भात सूचना करणारं पत्र केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठवल आहे

सुमारे साडेचारशे जवान प्लाझ्मा दान करण्यास तयार आहेत यासाठी नुकताच बीएसएफ तळावर प्लाझ्मा डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आला होता

भट्टाचार्य यांनी दिली आहे या जवानांच्या प्लाझ्मामधील प्रतिपिंडांच प्रमाण तपासण्यासाठी नमुने गोळा करत आहोत असं सांगून या प्रमाणाच्या आधारावर त्यांची प्लाझ्मा दानासाठी निवड केली जाईल असं डॉ भट्टाचार्य म्हणाले पालघर भकंप महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून बसत असलेल्या भूकंपांची संख्या आता वाढताना दिसते आहे

या भूकंपामुळे मालमत्ता आणि जीवित हानी मोठ्याप्रमाणात आजवर झालेली नसली तरी भविष्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे भूकंप आव्हान ठरू शकतात असं भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे याबाबत आकाशवाणीशी बोलताना वरिष्ठ भूगर्भशास्त्र अभ्यासक डॉक्टर श्रीकांत कार्लेकर म्हणाले

या मुद्द्यावर झालेल्या उच्च स्तरीय बैठकीनंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली मराठा समाजाला जाहीर झालेलं आरक्षण कायम रहावं यासाठी सरकार कायदेतज्ज्ञांशी समाज प्रतिनिधींशी आणि विरोधी पक्षांसोबत चर्चा करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजकीय पक्षांनी मराठा समाजाला भडकवण्याचं काम करु नये असा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल असं ठाकरे म्हणाले मराठा समाजात अस्वस्थता निर्माण होऊ नये म्हणून सरकार मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश आणण्याचा विचार करत आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं दरम्यान आज सकाळी जालना आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात निदर्शनं करण्यात आली महाराष्ट्र बाल संगोपन अनाथ मुलांनाही कुटुंबाच प्रेम मिळावं या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे राज्यातील पाच जिल्ह्यात अनाथ मुलांसाठी संगोपन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे

अशा मुलांची जबाबदारी घेणाऱ्या कुटुंबांना या साठी दरमहा दोन हजार रुपये देण्यात येतील अशी माहिती या विभागाच्या एका अधिकाऱ्यानी दिली

देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबदीमुळे मार्च महिन्या पासून अनेक औद्योगिक आस्थापनं बंद आहेत

केंद्रीय पथक पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदीया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रातले वरीष्ठ अधिकारी रमेश कुमार गंटा यांच्या नेतृत्वातील सहा सदस्यीय पथक आज नागपुर इथं दाखल झालं आहे या संदर्भात आज नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागपूर विभागातील नुकसानाची माहिती पथकाला दिली

अमेरिकन ओपन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात व्हिक्टोरिया अझारेन्का हिनं सेरेनावर विजय मिळवून बऱ्याच वर्षांनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल नमस्कार